केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी आज या तारखा जाहीर केल्या

यावेळी बोलताना शिक्षण मंत्र्यांनी कोविड काळात डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली शिक्षणाच्या नव्या पद्धती तंत्र शिकून घेऊन या संकट काळात शिक्षणाची गंगा वाहती ठेवणाऱ्या देशातल्या शिक्षकांची त्यांनी प्रशंसा केली

गुजरातमधल्या राजकोट इथ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पायाभरणी समारंभात ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते या आधी जोपर्यंत लस नाही तोपर्यंत नियमांमध्ये कसूर नाही असा नारा दिला होता मात्र आता लस आणि नियम दोन्हीही अर्थात दवाई भी कडाई भी असा नारा पंतप्रधानांनी दिला कोरोनाच्या संकट काळात ज्या प्रमाणे भारतानं जगातल्या अनेक देशांना मदत करत महत्त्वाची भूमिका बजावली त्याच प्रमाणे भारताचा लसीकरणाचा व्यापक अनुभवही जगाला उपयुक्त ठरेल असं पंतप्रधान म्हणाले एम्सची उभारणी म्हणजे गुजरातमधल्या आरोग्य सेवेच्या इतिहासातली एक नवी पहाट असल्याचं मोदी यावेळी म्हणाले

साडे सातशे खाटांच्या या रुग्णालयाच्या माध्यमातून सर्व स्तरातल्या लोकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा पुरवल्या जातील असं गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी यावेळी सांगितलं

यासाठी सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी आवश्यक तयारी करावी अशा सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आज एक उच्च स्तरीय बैठक घेऊन आढावा घेतला सर्व राज्यांच्या राजधानी असलेल्या शहरात कमीत कमी तीन ठिकाणी लसीकरणाची प्रात्यक्षिकं घेतली जाणार आहेत काही राज्यांच्या इतर शहरांमध्येही ही रंगीत तालीम होणार आहे महाराष्ट्र आणि केरळमध्ये राजधानीसह अन्य महत्त्वाच्या शहरांमध्येही लसीकरणाची रंगीत तालीम केली जाणार आहे लसीकरण प्रक्रियेत कोणती आव्हानं येऊ शकतात याचा अभ्यास करण आणि या प्रक्रियेशी संबंधित सर्वांना प्रशिक्षण देण हा रंगीत तालीम करण्यामागचा मुख्य उद्देश आहे

फास्टॅग उद्यापासून देशात सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य होणार आहे

फास्टॅगमधील रेडिओ फ्रीक्वेन्सी आयडेटीफिकेशन तंत्रज्ञानामुळं अगदी काही क्षणात टोल भरण्याचं काम होतं त्यामुळं वेळ आणि इंधन वाचणार आहे देशभरात टोल नाक्यांवरही फास्टॅग विक्रीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ई कॉमर्स साईट्सवरही फास्टॅग उपलब्ध आहेत रेल्वे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज रेल्वेची सुधारीत ई टिकेटिंग वेबसाईट आणि मोबाईल एप दाखल केलं आता या साईटवरून तिकीट नोंदणी करतानाच प्रवासी जेवण विश्रांतीगृह आणि हॉटेल्स याचंही आरक्षण करू शकणार आहेत प्रवाशांना त्यांच्या परताव्या बाबतची माहिती युजरच्या पेजवर पाहता येणार आहे याआधी हे इतकं सहजपणे वापरता येत नव्हतं वेगवेगळ्या रेल्वेगाड्या शोधून त्यापैकी आपल्याला हव्या असलेल्या रेल्वेचं बुकिंग करणं आता एका पेजवर करता येणार आहे त्यामुळं वेळ वाचणार असून तिकीट आरक्षित करणं अधिक सहज सुलभ होणार आहे रेल्वेप्रवासाचा अनुभव अधिकधिक उत्तम व्हावा यासाठी रेल्वे मंत्रालय सातत्यानं प्रयत्न करत असून या नवीन वेबसाईटमुळे प्रवाशांचा ऑनलाईन तिकीट नोंदणीचा अनुभव अधिक चांगला होईल असं या वेळी पीयूष गोयल यांनी सांगितलं

प्रत्येक नवीन वर्ष नव्या संधी घेऊन येतं वैयक्तिक किंवा संघटीत स्वरूपातले नवे संकल्प पूर्ण करण्याची ऊर्जा घेऊन येत सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात सर्वांनी एकजूट होऊन पुढे जाण आवश्यक आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे विविधतेतून एकतेचा मंत्र देणाऱ्या आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची जोपासना करा तसंच शांतता आणि सौहार्दपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करा असं आवाहन कोविंद यांनी केलं आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनीही नववर्षा निमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात नवीन वर्ष नव्या आशा आकांक्षा आणि सौहार्दाची भावना घेऊन येत असं म्हटलं आहे कोरोना साथीच्या या संकट काळानं आपल्या खूप काही शिकवलं आता नव्या वर्षाला समोरं जाताना मनामध्ये धैर्य आत्मविश्वास आणि सकारात्मकता ठेऊया असं आवाहन नायडू यांनी केलं आहे

लोक एकत्र जमून हा आनंद साजरा करतात सर्वत्र रोषणाई आतषबाजी फटाक्यांचा आवाज असतो

गृह मंत्रालयानं दिलेल्या सूचना जारी करत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आज रात्रीपासून संचारबंदी जमावबंदी लागू केली आहे गोव्यात नववर्षाच्या स्वागताची मोठी धूम असते समुद्रकिनारी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामुळं पर्यटकांची इथं प्रचंड गर्दी असते यंदाही गोव्यात पर्यटकांनी गर्दी केली आहे मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनांचे पालन करावं पार्ट्या आयोजित करू नयेत असं आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलं आहे अनेक राज्यांमध्ये हॉटेल्स रिसोर्टसमध्ये कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे समुद्र किनारे असलेल्या ठिकाणी लोकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारनं नववर्षाच्या पार्ट्यांना बंदी घातल्यानं मोठ्या प्रमाणावर पर्यटक पुद्दचेरी इथं येण्याची शक्यता असल्यानं तिथल्या प्रशासनानं समुद्र किनाऱ्यावर तसेच अन्य काही ठिकाणी लोकांना प्रवेश देण्यासाठी काही नियम घातले आहेत दिल्लीमध्ये आज आणि उद्या संचारबदी लागू करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे

कर्नाटकमध्ये रचना बदललेल्या नव्या कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळल्यानं अधिक कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत

महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूकही नियंत्रित करण्यात आली आहे राजस्थानमध्ये अनेक शहरांमध्ये आज रात्री आठ ते उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे लोकांनी सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमासाठी एकत्र जमू नये तसंच फटाके आतषबाजी करू नये असं आवाहन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलं आहे महाराष्ट्रातही आज रात्री अकरापासून ते उद्या सकाळी संचारबंदी लागू केली असून पाच पेक्षा जास्त नागरिकांना हॉटेल्स बार पब आदी ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे आतषबाजी डीजे म्यूझिक सिस्टीमच्या वापरालाही मनाई करण्यात आली आहे मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार असून गर्दीचं नियंत्रण आणि देखरेखीसाठी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठीकठिकाणच्या प्रतिनिधींसह लौकिका रास्ते पुणे

कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि नव संशोधनाला चालना देण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न असून त्याच अनुषंगानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे असं तोमर यावेळी म्हणाले कृषी क्षेत्र भारताचा आधारस्तंभ असून या क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवा रोजगार उपलब्ध व्हावा नवीन संशोधन व्हावं आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करून या क्षेत्राचा अधिकाधिक विकास करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे असं तोमर यांनी यावेळी सांगितलं

एक भारत एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत मंत्रीगटाची बैठक झाली केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर क्रीडा मंत्री किरेन रीजीजू सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंग पटेल उपस्थित होते हा कार्यक्रम लोक चळवळीत रुपांतरीत होण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत सर्व मंत्र्यांचं एकमत झालं अशी माहिती या बैठकीनंतर शिक्षण सचिव अमित खरे यांनी पत्रकारांना दिली पर्यावरण वन आयुष महिला आणि बालकल्याण कृषी वस्त्रोद्योग यासह लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयांचा यात समावेश करण्यात येणार असल्याचंही खरे यांनी सांगितलं

या कार्यक्रमात नवीन गोष्टींचा समावेश करण्याबाबत सूचना आणि शिफारसी करण्याचं आवाहनही त्यांनी इतर मंत्रालयांना केलं दर तीन महिन्यांनी सहभागी मंत्रालयांनी एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला जाईल असंही ते म्हणाले एक भारत श्रेष्ठ भारत हा कार्यक्रम घराघरात पोहोचावा यासाठी याचं उत्तम रीतीनं ब्रॅंडिंग झालं पाहिजे अशी सूचना प्रकाश जावडेकर यांनी केली

तसंच सीमेपलीकडून ड्रोन द्वारे सीमेवरील जिल्ह्यामध्ये शस्त्रास्त्र आणि मादक पदार्थ पुरवठ्याचे प्रमाण वाढले आहे त्यांना आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानदृष्ट्या सुसज्ज विशेष वाहन विकसित करण्याचाही निर्णय शासनान घेतला आहे या बदलांना पंजाब सरकारच्या मंत्रीमंडळानं बुधवारी मंजुरी दिल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं